भस्थानीय मार्गदर्शक सचना देशात नव्यानं जारी करण्यात आलेल्या भूस्थानीय मार्गदर्शक सूचना अर्थात जीओस्पॅशिअल गाईडलाईन्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे या नवीन भूस्थानीय मार्गदर्शक सूचनांमुळं आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पडलं आहे असं त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे हा निर्णय डिजिटल इंडियालाही मोठं बळ देईल आणि या सुधारणांमुळं देशातल्या स्टार्टअप्स खासगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र आणि संशोधन संस्थांसाठी असंख्य संधी उपलब्ध होतील असंही त्यांनी नमूद केलं आहे या सुधारणांमुळं रोजगार वाढतील आणि देशाचा आर्थिक विकासाचा वेगही वाढेल असा विश्वासही त्यांनी या संदेशात व्यक्त केला आहे तत्पूर्वी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज सकाळी या नव्या भूस्थानीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या या मार्गदर्शक सूचना पंतप्रधानांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पाच लाख कोटी डॉलर्सची मजबूत अर्थव्यवस्था घडविण्यासाठी उत्प्रेरक म्हणून उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे

लसीकरणामुळे देशात कोणताही मृत्यू झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल

फार्स्टटॅग राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या सर्व वाहनांसाठी आज मध्यरात्री पासून फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे यामुळे पथकर आकारणीची प्रक्रिया अधिक सोयीची होऊन वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून महामार्गावरील सर्व टोल नाके कॅशलेस होणार असून टोल नाक्यावरील सर्व मार्गिका फास्ट टेंग वाहनांसाठीच राखीव राहणार आहेत फास्ट टेंग नसणाऱ्या वाहनांवर टोल च्या रकमेच्या दुप्पट दंडाची कारवाई केली जाणार आहे विविध बँकांकडून यापूर्वीच फास्ट टॅग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले असून वाहनचालकांच्या सुविधेसाठी प्रत्येक टोल नाक्यावरही फास्ट टॅग विक्रीची सुविधा उपलब्ध राहणार आहे

फास्ट टॅग मध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची अट देखील रद्द करण्यात आली असून त्यामुळं शिल्लक रकमेपेक्षा टोलची रक्कम जास्त असल्यास निर्माण होणारी अडचणही दूर होणार आहे फास्टटॅग पुन्हा रिचार्ज केल्यानंतर मात्र जास्तीची रक्कम कापून घेतली जाणार आहे फास्टटॅगमुंळ टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी होणारी वाहनांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मुक्तता होणार असून परिणामी इंधनाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर कपात होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी संचलन परस्कार विविधतेतली एकता हेच भारतीय लोकशाहीचं सौंदर्य असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केलं प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यातल्या उत्कृष्ट संचलनासाठीचे पुरस्कार राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून त्यात देशाच्या लष्करी सामर्थ्याची झलक बघायला मिळते असं त्यांनी नमूद केलं लष्करी दले विभागात जाट रेजिमेंटला सर्वोत्कृष्ट संचलनाचा पुरस्कार मिळाला आहे दिशा रवी वादग्रस्त टलकिट दिशा रवी आणि दोन कार्यकर्त्यांनी वादग्रस्त टूलकिट तयार केलं आणि इतरांना ते संपादित करण्यासाठी दिलं असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे दिल्लीचे सायबर सेल विभागाचे पोलिस सहआयुक्त प्रेमनाथ यांनी पत्रकारांना याबत माहिती दिली दिशा रवी आणि ऍडव्होकेट निकिता जॅकोब आणि शंतनू यांनी हे टूलकिट तयार केल्याचं त्यांनी सांगितलं कॅनडामधील पुनीत या महिलेनं या कार्यकर्त्यांना खलिस्तानवादी पोएटिक जस्टिस फाउंडेशनशी संधान जुळवून दिलं असंही प्रेमनाथ यांनी सांगितलं

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या वादग्रस्त टूलकिटबाबत ट्वीट केलं होतं दरम्यान ऍडव्होकेट निकिता जेकब यांच्याविरुद्ध पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट बजावलं असून त्यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे विज्ञान तंत्रज्ञान देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला आणखी चालना मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं आगामी वर्षाची केंद्रीय अर्थ संकल्पात भरीव तरतूद केली आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

देशात संशोधन आणि नावोन्मेशाला चालना देणारी ही संस्था एक स्वतंत्र संस्था म्हणून काम करेल संशोधन क्षेत्र आणि सध्याची शिक्षण पद्धती यामध्ये समन्वय राखण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची महत्त्वाची भूमिका असणार आहे त्याचबरोबर चार हजार कोटींपेक्षाही जास्त निधी खर्च करून डीप ओशन मिशन सुरू केलं जाणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून दिवाकर यांच्यासह मेघना देशपांडे पुणे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये पुरानंतर सुरू असलेल्या बचावकार्यात आज सकाळी तपोवन बोगद्यातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले

दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

तसंच अपघातातल्या जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

जम्म काश्मीर गंतवणक जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनल्याचं या प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं

संयक्त राष्ट्र चिंता म्यानमामधला बळाचा वाढता वापर आणि त्या देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अतिरिक्त शस्त्रसज्ज वाहनं तैनात करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुतेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचा हक्क देण्याचा देण्याचं आवाहनही त्यांनी म्यानमाच्या लष्कराला आणि पोलिसांना केलं आहे सरकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना होणारी अटक इंटरनेट आणि दूरसंचार सेवांवरचे निर्बंध यांच्याबाबतही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे दरम्यान राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या अटकेचा अमेरिका ब्रिटन तसेच डेन्मार्क झेक रिपब्लिक न्यूझिलंट आणि ऑस्ट्रिया यांच्या दूतावासांनी काल निवेदनाद्वारे निषेध केला आहे लष्करी सरकारविरुद्ध आंदोलन करणारे आंदोलक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याविरुद्ध हिंसाचार करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे आँग सान सू की यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार होतं मात्र त्यात दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून सू की यांना आता बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे देशात ठिकठिकाणी हिंसाचाराचं सत्र सुरूच आहे मध्यवर्ती यंगूनमध्ये सुले पॅगोडा भागात चार शस्त्रसज्ज वाहनांसह बारापेक्षा जास्त पोलिस ट्रक तैनात करण्यात आले आहेत इतरही अनेक ठिकाणी शस्त्रसज्ज वाहनं तैनात करण्यात आली आहेत सुहेलदेव पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तुरा तलावाच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत उद्या अकरा वाजता उत्तर प्रदेशातील बाहरिच इथं महाराजा सुहेलदेव यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील

मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यानं चेन्नईतल्या घरच्या मैदानावर खेळताना हा विक्रम नोंदवला स्ट्रअर्ट ब्रॉड हा त्याचा दोनशेवा डावखुरा बळी ठरला

अश्विननंतर डावखुन्या फलंदाजांविरोधात सर्वांधिक यशस्वी ठरलेल्या गोलंदाजामध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा क्रमांक लागतो

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार